या प्रकल्पातंर्गत निवड झालेल्या धरणांची सुरक्षा आणि कार्यक्षमता सुधारणं शाश्वत विकास करणं धरणांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र आणि राज्यामंध्ये संस्थात्मक व्यवस्था मजबूत करणं धरणांशी संबंधित विभागांचं मजब्तीकरण करणं धरणांच्या माध्यमांतून महसूल मिळवण्याची शक्यता तपासणं यासह प्रकल्प व्यवस्थापन करणं या घटकांचा यात समावेश असेल

पूर्वी इथेनॉलचा एकच दर असे मात्र आता वेगवेगळे दर असतील

नव्या दरांमुळे शेतकऱ्यांना आपल्या मालासाठी चांगला भाव मिळेल आणि तेल आयात कमी होण्यासही मदत होईल अशी आशा सरकारनं व्यक्त केली आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली यामुळे राज्यामध्ये वैद्यकीय उपकरण तसंच औषधी उत्पादनास मोठा वाव मिळणार आहे

ही विशेष प्रोत्साहन योजना पाच वर्षांसाठी लागू राहणार आहे

याबाबतचा अध्यादेश लवकरच जारी करण्यात येणार आहे

यामध्ये औरंगाबाद महानगरपालिकेचाही समावेश आहे शिवभोजन थाळीचा दर पाच रुपये करण्याचा निर्णयही काल घेण्यात आला

त्यामुळे व्यापाऱ्यांना नवीन कांदा घेऊन त्याची साठवणूक करण्यात अडचणी येत असल्यानं व्यापाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून कांदा निलाव बंद केले होते त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे त्या पार्श्वभूमीवर क्रषी मंत्री दादा भूसे यांच्या पुढाकाराने काल कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली केंद्र सरकारनं व्यापाऱ्यांसाठी साठवण मर्यादा वाढवून द्यावी यासाठी राज्य शासन पाठप्रावा करेल असं आश्वासन देत मुख्यमंत्र्यांनी कांदा लिलाव सुरु करण्याचं आवाहन या बैठकीत केल होत दरम्यान केंद्र सरकारच्या सार्वजनिक वितरण विभागाचे संचालक सीताराम मीना यांनी काल कांदा साठवणुकीबाबत सुधारित आदेश जारी केले असून त्यात व्यापाऱ्यांना थोडा दिलासा दिला आहे कांदा साठवणुकीच्या मर्यादेत वाढ करण्यात आली नसली तरी व्यापाऱ्यांकडे असलेला कांदा पॅकिंग करून तो अन्यत्र पाठवण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे त्यामुळे शासनाने घातलेल्या मयादेपूर्वी व्यापाऱ्यांकडे असलेला कांदा त्यांना आता विकता येणार आहे त्याचप्रमाणे नवीन कांदा खरेदी करता येणार असल्यामुळे अडचण येणार नाही

राज्य सरकारनं काल याबाबतचा आदेश जारी केला प्रतिबंधित क्षेत्राबाहेरचे सर्व व्यवहार कोविड प्रतिबंधाचे नियम पाळून सुरु राहणार आहेत

याबाबतचं परिपत्रक शालेय शिक्षण विभागानं काल जारी केलं शाळा जेव्हा सुरु होतील तेव्हा पालकांची लेखी हमी घेण्यात यावी त्यानंतरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात यावा असं या आदेशात म्हटलं आहे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत हा दिवस प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या प्रेम दया आणि त्यागाच्या शिकवणीचं स्मरण करुन देतो असं राज्यपालांनी आपल्या श्रभेच्छा संदेशात म्हटलं आहे

प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार संपूर्ण दिवाळी सुड्ट्यांमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या बसनं प्रवास करता येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली महाराष्ट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील पक्षाच्या एका शिष्टमंडळानं काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली वाढीव विज देयकं तसंच दूध दर वाढ मंदिर प्रवेश अकरावी प्रवेश आदी सर्वसामान्यांचे प्रश्न तातडीनं सोडवले जावेत यासाठी ही भेट घेतल्याची माहिती राज ठाकरे यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं या मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार असल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे

कुलगुरु डॉ

पदवी आणि पदव्युत्तर विषयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आज संपणार आहेत एक दोन तांत्रिक अडचणी वगळता सर्व परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या असल्याचा दावा कुलगुरुनी केला आहे

शहराचे मुलभूत प्रश्न मार्गी लागत असताना नागरिकांना शहराबद्दल प्रेम वाटावं आप्लकी निर्माण व्हावी त्यांनी शहराबद्दलचे सकारात्मक विचार समाजात मांडावे या उद्देशानं महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी हा उपक्रम सुरु केला आहे दरम्यान औरंगाबाद इथं काल राष्ट्रीय महामार्ग समृद्धी महामार्ग योजनांची आढावा बैठकही पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली औरंगाबाद वैजापूर औरंगाबाद सिल्लोड अजिंठा या रस्त्यांसह जिल्ह्यातल्या सर्व रस्त्यांच्या द्रुस्तीची कामं तातडीनं पूर्ण करत कालमर्यादा पाळण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले जिल्ह्यांतर्गत रस्ते राष्ट्रीय महामार्ग शहरातले प्रमुख रस्ते यासह समुद्धी महामार्गाच्या कामांचा सविस्तर आढावा घेऊन सर्व संबंधित यंत्रणांना सोपवलेली कामं दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले

यासंदर्भात त्यांनी काल जिल्हाधिकारी दीपक म्गळीकर यांना निवेदन दिलं परभणी जिल्ह्यातल्या जांब महसूल मंडळाचा अतिवृष्टीच्या यादीत समावेश करावा या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब रेंगे यांच्यासह ग्रामस्थांनी काल परभणी शहरात धरणे आंदोलन केलं

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी त्यांच्या आमदार निधीतून घेतलेली वैद्यकीय यंत्रसामुग्री काल लातूर इथल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेस सुपुर्द केली

अंबाजोगाई साखर कारखाना बीड जिल्ह्यातल्या इतर कारखान्याच्या बरोबरीने ऊसाला भाव देईल शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याला द्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते

रस्ता मजब्रतीकरण केलेल्या कामाची मोजमाप पुस्तिका सही करून बांधकाम विभागास पाठवून त्याचे बील मंजूर करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती